बंगळुरू प्रथम क्रमांकावर आहे केंद्रीय नगर विकास मंत्रालयानं देशभरातील काही प्रमुख शहरांची दोन गटात विभागणी करुन ही पाहणी केली

फारुट टॅग राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांना पथकर नाक्यावर उपयोगी ठरलेल्या फास्ट टॅगचा वापर केवळ टोल भरण्यापुरताच मर्यादित न ठेवता गाड्यांमधील पेट्रोल आणि डिझेल सह सी एन जी सारखं इंधन भरण्यासाठी आणि अन्य कारणांसाठी करण्याच्या दृष्टीनं केंद्रीय रस्ता वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय स्वतंत्र योजना तयार करत आहे याअंतर्गत विमानतळासारख्या ठिकाणी पार्किंगचे पैसे देण्यासाठी सुद्धा फास्ट टॅगचा वापर करता येणार असून त्यासाठीचा पथदर्शी प्रकल्प हैदराबाद आणि बंगळ्रू विमानतळावर सुरु झाला आहे चाचण्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यानं चाचण्यांचं प्रमाण वाढविण्यासाठी ससून रुग्णालयामध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करण्यात आली आहे त्यामुळे आता रुग्णालयात दररोज एकोणीसशे चाचण्या करणं शक्य होणार आहे

समपदेशन कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांना त्रास होत असल्यास त्यांची तपासणी आणि समुपदेशन करण्यासाठी शहरात विविध ठिकाणी पोस्ट कोव्हिड सेंटर्स कार्यान्वित करण्यात आली आहेत

पेपर फटी लष्कर भरती प्रक्रियेतील प्रश्रपत्रिका फुटी प्रकरणाचा तपास लष्कर विभाग आणि राज्य पोलीस दल संयुक्तपणे करत आहेत भरती प्रक्रिया पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी या प्रकरणाचा तपास केला जात आहे भरती प्रक्रिया विश्वासार्ह करून परीक्षेचं नियोजन करताना नियमांचं काटेकोर पालन केलं जाईल असं लष्कराच्या दक्षिण विभागानं कळवलं आहे कर संकलन टाळेबंदीच्या काळात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट होता

गेल्या दहा वर्षात पालिकेच्या हद्दीतील मालमत्ता दुपटीनं वाढल्यानं पालिकेच्या उत्पन्नात कोट्यावधी रुपयांची भर पडत आहे मतदार यादी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेनं मतदार यादी अद्ययावत केली आहे

कोरोना संसर्गामुळे तीन नगरसेवकांचं निधन झाल्यानं रिक्त झालेल्या जागांसाठी पोटनवडणूकही होणार आहे प्रभाग निहाय मतदार यादी प्रसिद्ध झाली असली तरी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही क्रिकेट संग्रहालय पूण्यातील ब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट संग्रहालयाची जगातील सर्वात मोठं क्रिकेट संग्रहालय म्हणून विश्वविक्रमी नोंद करण्यात आली आहे

किरण नवगिरेनं धावांची धडाकेबाज खेळी केली

मात्र प्रतिस्पर्ध्यांचा डाव एकोणनव्वद धावांवर गुंडाळला गेला

नमिष ने अंतिम सामन्यात रोहन बजाज याचा तर काव्याने ध्रुवा माने हिचा पराभव केला हवामान शहर आणि परिसरात आज दिवसभर आकाश निरभ्र होतं

उद्यासुद्धा आकाश निरभ्र राहील

हा होता आजचा पुणे वृत्तांत

कोरोनाविरुद्धचा लढा आपल्याला असाच सुरू ठेवायचा आहे म्हणून स्वच्छता पाळा मास्क वापरा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार